रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हा जीएसटी महसूल गेल्या वर्षीच्या याच काळात प्राप्त महसुलापेक्षा दहा टक्के अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमा भागात काल पाळण्यात आलेल्या काळ्या दिवसाला राज्यात सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला महाविकास आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांनीही काळ्या फिती बांधून काम करत या दिवसाला पाठिंबा दिला मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा आपला निर्धार असून सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या लढ्याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला मुंबईच्या सीमा संघर्ष समन्वय समिती आणि अन्य मराठी संघटनांतर्फे मुंबईत काळा दिन पाळण्यात आला बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ

आजही या गावातल्या नागरिकांना महाराष्ट्रात येण्याची आशा आहे भाषेच्या आधारावर ही गावं महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते मराठी भाषिकांवर कनोटक सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करत नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणीजवळ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रस्ता बंद तसंच निदर्शन करून काल काळा दिवस पाळण्यात आला

ते काल कोल्हापूर इथं बोलत होते बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूये चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काल म्हटलं होतं

सरकारनं मंदिरं उघडली नाहीत आणि राज्यभर यासाठी आंदोलन सुरू झालं तर भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत उभा राहिल असा इशाराही त्यांनी दिला आहे बेळगाव मधल्या लोकांना न्याय मिळेल अशी समन्वयाची भूमिका या सरकारनं घेतली पाहिजे असंही दरेकर यावेळी म्हणाले

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभागानं ही प्रणाली विकसित केली आहे हरित इमारत संकल्पनेन्सार बांधण्यात आलेल्या इमारतींचं त्यातील ऊर्जा वापरासह इतर अनुषंगिक गोष्टींचं अचूक परिगणन या प्रणालीद्वारे होणार आहे इमारत बांधकाम करताना प्रामुख्याने वीज पाणी यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा कुशलतेने वापर करावा या उद्देशानं ही संकल्पना राबवण्यात येत आहे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्याबरोबरच कार्यक्षमता वाढेल असं चव्हाण म्हणाले हरित इमारत संकल्पना राबवताना नैसर्गिक स्त्रोतांचा मर्यादित वापर केल्यास साधारण इमारतींपेक्षा हरित इमारती बांधकाम पर्यावरणप्रक आणि किफायशीर राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले

ते काल नंद्रबार जिल्ह्यातल्या शहादा इथं पत्रकारांशी बोलत होते डिसेंबर महिन्यापर्यंत महाआघाडीचं सरकार कोसळून भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल अशा वावड्या उठवल्या जात आहेत मात्र महाआघाडीचं सरकार मजबूत असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असंही देशमुख यावेळी म्हणाले

विविध रुग्णालयांमधले डॉक्टर परिचारक स्थलांतरित मज्रांना अन्नधान्य देणारे गरजू व्यक्तींना आणि संस्थांना मोफत मास्क निर्जंतुकीकरण पीपीई किट पुरवणाऱ्या दानशूर व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आलं

जालना जिल्ह्यात अंबड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड देखभाल केंद्राच्या उदघाटनप्रंसगी ते काल बोलत होते

अंबड उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिरिक्त पन्नास खाटांची सोय करण्यात आल्याचंही टोपे म्हणाले

यासाठी क्षेत्रीय कार्यालयात वसुली पथक लिपिक आणि शहरातल्या नऊ जलकभांसाठी प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची निय्क्ती केली आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्चपासून वसुली कमी झाल्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतनही वेळेत देता आलं नाही त्यामुळे येणारा दिवाळी सण पाहता वेतन आणि इतर प्रलंबित देणी देण्यासाठी ही थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं पालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

रामराव महाराज यांच्यावर काल वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

राज्य सरकारच्या वतीनं वनमंत्री संजय राठोड यांनी प्ष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं उपस्थित अनुयायी भाविकांनी साश्र्नयनांनी डॉ रामराव महाराजांचं अंतिम दर्शन घेतलं गृह राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार भावना गवळी खासदार संजय धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ रामराव महाराज यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत देहावसान झालं होतं

आधी पार्किंग सुविधा द्या मगच दंड वसुल करा अशी मागणी मगे यांनी केली आहे

ग्टखा बंदी असतांनाही त्याचा साठा करून खुलेआम विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली

सोळा लाख खर्च करुन खरेदी करण्यात आलेली ही रुग्णवाहिका काल कधार ग्रामीण रुग्णालयाला सुपुर्द करण्यात आली